त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

या यादीत आता बंगळुरुचेन्नईकोझिकोडे गुरुग्रामएर्नाकुलमपाटणाउत्तर चोबीस परगणाम्हैसुरकोलकत्ताडेहराडूनपलक्कडपूर्व गोदावरीफरिदाबादतुमकुर आदी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्रातील केवळ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचा आता या यादीत समावेश असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे

विजय राघवन यांनी काल व्यक्त केलं तिसरी लाट येणारच आहे असं मत त्यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं राज्यजिल्हातालुका पातळीवर कोरोना नियमांची कशा पद्धतीनं अंमलबजावणी होतेत्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता ठरणार असल्याचं राघवन म्हणाले केंद्रानं चाचणीउपचारविलगीकरण आणि काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांचं काटेकोर पालन झाल्यास संसर्ग रोखणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

एन एच पि सी राष्ट्रीय जलविद्युत निर्मिती प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोठी मोहीम सुरू केली असून त्यामध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि मंत्रालयाच्या अतर्गत कार्यरत असलेल्या इतर संस्था आणि सार्वजनिक उपक्रम यामधील कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लसीची मात्रा देण्यात येणार आहे

काल दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून याचं पहिला टप्पा पार पडला

हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स काळ्या बाजारानं विकण्यात येणार होते हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलं असून पुढील शोध सुरू असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे आसाम बैठक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं केलेल्या पाचारणानुसार आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि वरिष्ठ मंत्री हिमांता बिस्व शर्मा हे दोघेही दिल्लीमध्ये दाखल झाले असून ते काही वेळात पक्षाध्यक्ष जे

नड्डा यांची भेट घेतील आसाममधील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता इथल्या मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून नड्डा यांच्या निवासस्थानी आज होणाऱ्या बैठकीत त्याबाबत चर्चा अपेक्षित आहे निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतरही पक्षातर्फे अद्याप मुख्यमंत्री पदासाठीच्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही या पदासाठी सोनोवाल आणि शर्मा या दोघांच्या नावांची चर्चा आहे पंतप्रधान युरोप युरोपीय महासंघाच्या आज होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील या बैठकीमध्ये जागतिक कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार असून आरोग्य क्षेत्रातल्या सहकार्याबाबत चर्चाही अपेक्षित आहे

राज्यातील मुंबई व्यतिरिक्त रत्नागिरीतील जयगड बंदरातूनही साखरेची निर्यात सुरु आहेत्यामुळं राज्यातील साखर कारखान्यांना अन्य काही राज्यांच्या तुलनेत कमी खर्चात निर्यातीसाठीची साखर बंदरात पाठवणे शक्य होत आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत असल्यानं येत्या काही काळात जास्तीतजास्त साखर निर्यात करण्यावर राज्यातील कारखान्यांचा भर राहणार असल्याचं साखर कारखानदार संघटनेच्या सूत्रांनी स्पष्ट केलं या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार